पुण्यात आठ दोन रुग्ण मुंबईत तर एक नागपूर इथं आढळून आल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं या रुग्णांमध्ये कुठलीही गंभीर स्वरुपाची लक्षणं आढळून आली नसून नागरिकांनी घाबरुन जाऊ नये सतर्कता बाळगावी असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे कोरोनाबाबत राज्य शासनानं घेतलेल्या विविध निर्णयांबाबत माहिती देण्यासाठी ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन क्षेत्रिय स्तरावर असावं यासाठी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज नियमाच्या अधीन राहून शनिवार किंवा रविवारपर्यंत पूर्ण करण्यात येईल असं ते म्हणाले

कोरोना विषाणूच्या प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेले कार्यक्रम रद्द करण्याची विनंती औरंगाबाद पोलिसांनी केली आहे या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राजकीय पक्षांनी कार्यक्रमानिमित्त गर्दी गोळा करु नये असं औरंगाबादचे पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी म्हटलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज शहरातल्या क्रांती चौकात शिवजयंती सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रसाद यांनी ही विनंती केली दरम्यान कोरोना विषाणूच्या मृद्यावरुन सरकार जनतेला घाबरवत असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते कोरोनाची एवढीच धास्ती वाटत असेल तर आगामी महानगरपालिका निवडणुकही पुढे ढकलावी असं ते म्हणाले शिवसेनेनं मात्र पोलिसांच्या विनंतीनुसार नियोजित रॅली रद्द केली असून फक्त शिवपूजन करणार असल्याच सागितल

माजी मुख्यमंत्री डॉ शंकरराव चव्हाण माजी मंत्री सहकार महर्षी यशवंतराव मोहिते लोकनेते राजाराम बापू पाटील आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ रफीक झकेरिया यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या कार्यकर्तुत्वाचं संस्मरण करणारं व्याख्यान विधीमंडळात काल आयोजित करण्यात आलं होतं त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते विषयांचा सखोल अभ्यास करण्याची वृत्ती सामान्य माणसाच्या कल्याणाची तळमळ प्रशासनाचा चांगला अभ्यास ही या ज्येष्ठ नेत्यांची वैशिष्ट्य होती असं पवार यावेळी म्हणाले माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल दिल्लीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी त्यांना पक्ष सदस्यत्व देत भाजपात स्वागत केलं शिंदे यांचा भाजप प्रवेश हा कुटुंबाबाहेर असलेला सदस्य कुटुंबात आल्यासारखा असल्याची भावना नड्डा यांनी व्यक्त केली राजकारण हे जनसेवेचं माध्यम असून काँग्रेस पक्षात राहून जनसेवेचं उद्दीष्ट साध्य होणं अशक्य झाल्यानं भाजपात येण्याचा निर्णय घेतल्याचं ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितलं काँग्रेस पक्षानं मध्यप्रदेशात सरकार स्थापन करण्यापूर्वी दिलेली आश्वासनं गेल्या सुमारे दीड वर्षात पूर्ण झाली नसल्याचं शिंदे यांनी सांगितलं भारतीय जनता पक्षात स्थान देऊन जनसेवेची संधी दिल्याबद्दल पक्षाचे अध्यक्ष नड्डा यांचे आभार मानताना पंतप्रधानांच्या कार्यशैलीचं ज्योतिरादित्य शिंदे यांनी कौतुक केलं दरम्यान भारतीय जनता पक्षानं आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावं काल घोषित केली असून मध्यप्रदेशातून शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे महाराष्ट्रातून भाजपनं उदयनराजे भोसले आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना उमेदवारी दिली आहे आठवले आज सकाळी अकरा वाजता उमेदवारी अर्ज भरणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल मुंबईत राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला त्यानंतर वार्ताहरांशी बोलताना पवार यांनी महाराष्ट्रात मध्य प्रदेशाप्रमाणे सत्तांतर होणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार चांगलं काम करत असल्याचं ते म्हणाले दरम्यान राज्यसभेची निवडणूक येत्या सव्वीस तारखेला होणार असून उद्या अजे भरण्याचा शेवटचा दिवस आहे

ग्रामपंचायत सदस्यांनी निवडण्का जिंकल्यानंतर एका वर्षाच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करायला परवानगी देणाऱ्या विधेयकाला काल विधानसभेनं एकमतानं मान्यता दिली ग्रामपंचायत निवडणुकांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी फक्त दोन दिवस राहिले अहेत या विधेयकानुसार जात प्रमाणपत्र नाही म्हणून निवडणूक लढवायला बंदी केली जाणार नाही ज्यांच्याकडे जात प्रमाणपत्र आहे त्यांना वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी सामाजिक न्याय आणि ग्रामीण विकास विभाग सर्वसमावेशक धोरण राबवत असल्याचं ग्रामीण विकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं महिला अत्याचारांना पायबंद घालण्यासाठी राज्यात करण्यात येणाऱ्या नवीन कायद्याअंतर्गत लहान मुलांच्या लैंगिक अत्याचाराच्या ध्वनिचित्रफिती समाज माध्यमांवर प्रसारित करण्याच्या गुन्ह्यांवर कारवाईचा समावेश करण्यात येईल असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे ते काल विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देत होते लहान मुलांच्या लैंगिक अत्याचाराविरोधातल्या कारवाईमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल स्थानावर असल्याची माहितीही देशमुख यांनी दिली

ते काल विधानसभेत बोलत होते राज्य परिवहन महामंडळासाठी सोळाशे नवीन गाड्या घेण्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पात मांडण्यात आला आहे त्यानुसार परभणी आगाराची गाड्यांची आवश्यकता पूर्ण केली जाईल अस परब यांनी सांगितल

राज्य सरकारच्या सेवेअंतर्गत येणारी बहात्तर हजार पदं लवकरात लवकर भरण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे असं सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पूनर्नियुक्त्या होत असल्याबाबत जोगेंद्र कवाडे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होत त्यावर शिक्षक सदस्य विक्रम काळे यांनी जाहिरात देण्यात आलेल्या बहात्तर हजार पदांसंदर्भात उपप्रश्न विचारला होता

दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल कोरोना विषाणूजन्य रोगाची स्थिती लक्षात घेत उस्मानाबाद जिल्ह्यात भरणारी येडेश्वरी देवीची यात्रा जिल्हा प्रशासनानं रद्द केली आहे या यात्रेला राज्यभरातून सुमारे दहा लाखांहन जास्त भाविक भेट देतात जिल्ह्यातली प्रसिद्ध खंडोबा यात्राही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे दरम्यान काल तुकाराम बीजेनिमित्त पुणे जिल्ह्यात देहू इथं संत तुकाराम महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी भाविक दाखल झाले होते या सोहळ्यावरही कोरोनाचं सावट दिसून आल्याच याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

ते काल लातूर इथं वार्ताहरांशी बोलत होते मालमत्ता करात सूट देण्यासाठी घेण्यात आलेला हा ठराव विखंडित करण्यात यावा अशा आशयाचं निवेदन आपण मुख्यमंत्री प्रधान सचिव आणि मनपा आयुक्तांना पाठवल्याचं त्यांनी सांगितलं शहरातल्या अनेक नामांकित शैक्षणिक संस्थांकडे कांही व्यापारी प्रतिष्ठानं मॉल मंगल कार्यालयांकडे किती कर भरणा बाकी आहे याचा जाब मनपा प्रशासनाला विचारला पाहिजे असं ते म्हणाले नांदेड जिल्ह्यात टोमॅटोचे भाव गडगडले असून काल बाजारात शेतकऱ्यांना दोन रूपये किलो भावाने टोमॅटो विकावे लागले टोमॅटो तोडून बाजारात आणण्यासाठी घरातून पैसे टाकावे लागत असल्याची प्रतिक्रिया लोहा तालुक्यातले टोमॅटो उत्पादक शेतकरी दिगंबर क्षीरसागर यांनी व्यक्त केली